दोन दिवसांपूर्वी दोन बाधित रुग्ण आढळून आले होते

ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणुका जिंकल्यानंतर एका वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करायला परवानगी देणाऱ्या विधेयकाला आज विधानसभेनं एकमतानं मान्यता दिली ग्रामपंचायत निवडणुकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त दोन दिवस उरल्याचं ग्रामीण विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं या विधेयकानुसार जात प्रमाणपत्र नाही म्हणून निवडणूक लढवायला बंदी केली जाणार नाही सध्या उमेदवारी अर्ज भरतानाच जात वैधता प्रमाणपत्र सादर करावं लागतं ज्यांच्याकडे जात प्रमाणपत्र आहे त्यांना वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी सामाजिक न्याय आणि ग्रामीण विकास विभाग सर्वसमावेशक धोरण राबवत असल्याचं ते म्हणाले दरम्यान जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यानं आपल्याकडून दीड कोटी रुपयांची लाच मागितली असा आरोप शिवसेना सदस्य संजय रायमुलकर यांनी केला त्या संबंधित आधिकाऱ्याला त्वरित निलंबित केलं जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं

शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पूनर्नियुक्त्या होतअसल्याबाबत जोगेंद्र कवाडे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होत

त्यानुसार सर्व योजनांच्या लाभार्थ्यांनी आपलं खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेच्या व्यवस्थापकाकडे अथवा पोस्टमास्तरकडे स्वतः हजर राहून आपलं हयात प्रमाणपत्र सादर करावं असं प्रशासनानं कळवलं आहे स्टेट बँक ऑफ इंडियानं लॉकरच्या भाड्यात वाढ केली आहे

छोट्या शहरांमध्ये छोट्या आकाराच्या लॉकरची सूविधा घेण्यासाठी पंधराशे रुपये भरावे लागतील

मालमत्ता कर थकवणाऱ्यांवर पालिकेची धडक कारवाई सुरू असून अशा मालमत्तांवर पालिकेनं टाच आणली आहे

अॅपवर आधारित टॅक्सी आणि रिक्षा यांच्या सेवेसोबतच रिक्षा टॅक्सी चालकांना आता किमान भाडेवाढ हवी आहे त्याबाबत मुंबई टॅक्सी मेन युनियनचे महासचिव ए

क्वाड्रोज मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष शशांक राव आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सुर्यकांत महाडिक यांनी आकाशवाणीला रिक्षा टॅक्सी भाडेवाढीबाबत प्रतिक्रिया दिल्या नाशिक शहरातल्या गांधी नगर मधे विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने खाली उडी मारण्याचं प्रात्यक्षिक करणारा जवान हवाई छत्री सकट एका बाभळीच्या झाडावर अडकला आर्टिलरी सेंटर इथल्या प्रशिक्षण केंद्रात विमानातनं पॅराशूटद्वारा उतरण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं

नाशिक महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी अखेर झाड तोडून त्याची सुटका केली